सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासात यंदा प्रथमच मोठया मिरवणुकीशिवाय गणरायाचं विसर्जन पार पडलं

महापालिकेनं उपलब्ध करून दिलेल्या फिरत्या हौदांमध्ये श्रींच्या मूर्तीचं विसर्जन करण्यास पुणेकरांकडून अत्यल्प प्रतिसाद लाभला

सनई चौघड्यांच्या मंगलस्वरात गणपती बाप्पा मोरयामंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात पूणेकरांनी काललाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी वैभवशाली मिरवणूक निघालीच नाही

मानाच्या गणपतींसमोर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या मिरवणूकीची परंपरा जपली जावी म्हणून श्रींच्या पालखीसोबत कार्यकर्ते पाच पावलंही चालले श्रींची आरती करून टाळ्यांच्या कडकडाटात शंख निनादात पुण्यातल्या असंख्य मंडळांनी मंडप किंवा मंदिरातच व्यवस्था केलेल्या हौदातील स्वच्छ पाण्यात श्रींच्या मूर्तीचं विसर्जन केलं जगावर आलेलं कोरोनारूपी संकट लवकर टळू दे आणि गणपती बाप्पा पुढच्या वर्षी तू लवकर ये अशी आर्तस्वरात भाविक श्रींस प्रार्थना करत असल्याचं दृष्यही प्रण्यात पाहायला मिळालं शिसवे पोलीस आणि प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन पुणेकरांनी यंदा साधेपणानं गणेशोत्सव साजरा केला अभुतपूर्व पद्धतीनं मिरवणूकीशिवाय काल गणेश विसर्जन देखील पार पडलं याबद्दल पुण्याचे पोलीस सह आयुक्त रविंद्र शिसवे यांनी पुणेकरांचे आभार मानले आहेत

नुकत्याच झालेल्या ऑनलाईन सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे त्याबद्दलचा हा वृत्तांत

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

यानंतर केंद्राचे निर्देश येत नाहीत तोपर्यंत टाळेबंदी घोषित करू नये असे स्पष्ट निर्देश केंद्रानं सर्व राज्यांना दिले मात्र त्याचा पूर्वविचार करण्याआधीच जिल्ह्याचे संपर्कमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात उद्यापासून संपूर्ण टाळेबंदी करण्याची घोषणा केली आहे टाळेबंदीबाबत सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत नसल्यानं व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे याच दरम्यान राज्यात नीट आणि जेईईची परीक्षा होणार असून टाळेबंदीच्या काळात परीक्षेला कसं सामोरं जायचं असा प्रश्न परीक्षार्थींना पडला आहे दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी टाळेबंदीची घोषणा केली असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे तर या निर्णयाचा फेरविचार व्हावा अशी मागणी आमदार स्धीर मुनगंटीवार यांनी केली आहे

सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावं असं आवाहनही देशमुख यांनी नागरिकांना केलं आहे फूलशेती शेती करतांना बाजार पेठेचा अभ्यास करून शेती मध्ये घेतलेलं उत्पन्न कसा फायदा देऊ शकतं याचं उदाहरण वाशिम जिल्ह्यात भर जहांगीर इथल्या युवा शेतकऱ्यांनी घालून दिलं आहे याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट कृषी शास्त्रामध्ये पदवी घेतलेला वाशिम जिल्ह्यातील विजय जायभाये हा तरुण पुणे येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होता

ईटनकर नांदेडचे जिल्हाधिकारी डॉक्टर बिपिन ईटनकर यांना कोरोनाची बाधा झाली असून सध्या ते नांदेडच्या श्री ग्रू गोविंदसिंघजी स्मारक शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत

परिचारिका आंदोलन राज्य सरकारनं राज्यभरातील परिचारीका परिचर वॉर्डबॉय आदींची सर्व रिक्त पदं पदोन्नती समावेशन आणि सरळसेवेने भरावीत या प्रम्ख मागणीसह विविध मागण्यांसाठी काल सार्वजनिक आरोग्य सेवेतील परिचारिका परिचर यांच्यासह केल

दहिसर इथल्या सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं निधन वीर शैव समाजाचे गुरू शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांच काल नांदेड इथ खाजगी रूग्णालयात निधन झालं

शिवलिंग शिवाचार्य महाराज हे तीन दिवसापूर्वी कोरोनाविषाणू बाधीत झाल्याचे स्पष्ट झाले होते

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी